अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी आज ही माहिती दिली लसींचा पुरवठा कमी असल्यामुळे अनेक केंद्रांवर दोन ते तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे

दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली कुलगुरू प्रा

नितीन करमळकर यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन झालं महापालिकेने दोन दिवसांपूर्वी या लसीकरण केंद्राला मान्यता दिली

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन साळवे यांनी ही माहिती दिली दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आणि रोटरी क्लबनं संभाजीनगर इथ दिव्यांगांसाठी लसीकरण केंद्र सुरू केलं आहे

त्यामुळे इतर जिल्ह्यातून ऑक्सिजन आणला जातो आहे सध्या ऑक्सिजनचा पुरवठा काही प्रमाणात सुरळीत झाला आहे

अन्न आणि औषध प्रशासनान आज ही माहिती दिली कारागृह कोरोना राज्यभरातील कारागृहातून कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वाढल्यानंतर प्रशासन सतर्क झालं असून कोरोनाग्रस्त कैद्यांसाठी स्वतंत्र कोरोना उपचार केंद्र सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत पुण्यातील येरवडा कारागृहातच हे उपचार केंद्र आणि खूले कारागृह सुरु होत असल्याचं कारागृह प्रशासनानं आज सांगितलं नव्यानं कारागृहात येणाऱ्या कैद्यांना सर्वप्रथम खुल्या कारागृहात नेलं जाईल तिथे त्यांची कोरोना चाचणी झाल्यानंतरच त्यांना नियमित कारागृहात पाठवलं जाईल असं कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितलं बाजार समिती बंद एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गुलटेकडी इथली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे उपबाजारातील व्यवहारही बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल आणू नये असं आवाहन समिती प्रशासक मधुकत गरड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केलं आहे

रेल्वे स्थानक परिसरात गर्दी केल्या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले होते महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे वसंत मोरे यांनी ही बाब लक्षात आणून दिली बनावट ई पासची विक्री करणाऱ्या एकाला पूणे पोलिसांनी अटक केली आहे

विमा मनसे पूणे शहरात वैद्यकीय विमा असणाऱ्या आणि बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून लवकर घरी सोडून गरजू रुग्णाला खाटा उपलब्ध करून देण्यासाठी नियमावली तयार करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पूणे शहर उपाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे बरे झालेल्या रुग्णांच्या खर्चाची मान्यता विमा कंपनीकडून आल्याशिवाय त्या रुग्णाला रुग्णालयातून सोडले जात नाही यासाठी सहा ते आठ तासांचा वेळ जातो याबाबत नियमावली तयार केल्यास प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना लवकर खाट मिळू शकते असं कनोजिया यांनी या पत्रात म्हटलं आहे

स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकारांना दिली हवामान पुणे आणि परिसरात आज दुपार नंतर वातावरण ढगाळ झालं आणि संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या

उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नाही दुपारनंतर ढगाळ हवामान असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांत मध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार